जागतिक मराठी अकादमीतर्फे नागपुरात आयोजित सोळाव्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन

नागपुरात युथ एम्पॉवरमेंट समिटचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

टी महामंडळ आता मालवाहतूक सेवा स्रुरू करणार

यावेळी माजी कद्रीय गृह मंत्री सुशील क्मार शिंदे महापौर नंदा जिचकार ऊजामंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते

मात्र आपला हा वारसा आपल्या पुढच्या पंपढोपयत पोचवण्यात आपण कमी पडत असल्याची खंत कद्रीय मंत्री र्मितीन गडकरां यांनी यावेळी व्यक्त केलों मात्र त्याचबरोबर कोणताही माणूस त्याच्या गुणवत्तेमुळं मोठा होत असतो समाजाला लोकांना सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा आपण आपलो भाषा र्तिची उपयुक्तता र्आण गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पर्माहजेत असंही त्यांनी नमूद केलं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी यापुढांल काळात अथव्यवस्था ज्ञानाधारत असणार आहे मराठो भाषा जगवायची असेल र्टटकवायची असेल वाढवायची असेल तर र्टातनं ज्ञानभाषा बनण्याची गरज असल्याचं नमूद केलं मराठी भाषा शिकल्यामुळं आपल्याला फायदा होतो आहे हा र्विचार तरुणाईच्या मनात आल्यार्शवाय मराठीचं संगोपन आर्माण वाढ होणार नाहो असंहो त्यांनी नमूद केलं संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीानवास ठाणेदार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात परदेशात भारताची प्र्रातमा उंचावलेला असल्याचं नमूद करून त्याचं संपूण श्रेय राजकांय नेतृत्वाला दिलं त्यांच बरोबर भारताला रोजगार आर्गाण कौशल्य विकास क्षेत्रात अजून काम करायची गरज त्यांनी व्यक्त केलों माजी कंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मराठां भाषा आपल्याला जोडणारा द्रआ असल्याचं सांगगतलं कठांण पर्रस्थितीवर मात करून आज भारताबाहेर भारताचा ठसा उमटवणारे लोक या संमेलनाला उपस्थित आहेत त्यांचा कडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं फॉरचुन फाऊंडेशन नागपूर महानरपर्रालका आण जिल्हाधिकारां नागपूर यांच्या संयुक्त र्वद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या युथ एम्र्पॉवरमट र्सामटचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं कद्रीय मंत्री ानतीन गडकरो नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे वित्त आण र्नियोजन मंत्री सुधीर मुनगंटोवार महापौर नंदा जिचकार यांची प्रमुख उपस्थिती या कायक्रमाला होती

तसंच र्माहला उद्योजिका काळाची गरज या र्विषयावर विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे

या य्वा वगाला भशक्षण आाण रोजगार या दोन गोष्टांची गरज आहे

तसंच सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत त्यांचा लाभ पण र्ववद्याथ्यानी घेतला पर्ााहजे

स्वयंरोजारासाठो हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे असं ते पुढं म्हणाले यावेळी बोलताना कद्रीय मंत्री र्णनतीन गडकरां म्हणाले कां युवकांच्या हाताला काम र्णमळावं त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीं फॉरचून फाऊंडेशन काम करत आहे रोजगार उपलब्ध होण्यासाठी उदयोग धंदे मोठ्या प्रमाणात नागप्रात यावेत यासाठी वीज पायाभूत र्स्रावधा पाणी रस्ते इत्यादों सव बाबी उपलब्ध करून देण्यासाठों शासन प्रयत्नशील आहे या वेळी मुद्रा योजनेच्या लाभाथ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं

या प्रकरणांवर न्यायालयात आज सुनवणी होणार होती वादग्रस्त जागेवर लवकरात लवकर राम मर्मादराची उभारणी करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याची मागणी र्वावध र्हिदू संघटना करत आहेत हा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आणता येईल असं पंतप्रधान नरद्र मोदो यांनी स्पष्ट केलं होतं

महामंडळानं प्रवासी वाहत्कांबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे त्याआधारे रेल्वे माल वाहत्कोच्या धर्तावर आता एसटोचीहां माल वाहत्क सुरु करण्याचं प्रस्ताावत करण्यात आलं आहे

माल वाहतूक सेवेसाठों स्वतंत्र वाहनं वापरण्यात येणार आहेत

त्यास र्पारवहन विभागाची र्परतसर मान्यता घेण्यात येईल कृषी मालअन्नधान्य भाजीपाला फळं व्यापारां माल स्टेशनरां आदों सवे प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल विशेष करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरो बाजारपेठेपयत पोहोर्चावण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल असं मंत्री श्री रावते यांनी सांगगतलं

तसंच यावर्षाहा द्ष्काळाचा अहवाल कद्राकडे पार्ठावण्यात आला असून त्या ांनधीतूनहीं शेतकऱ्यांना पीक ांवमा आर्ाण थेट स्वरुपात आर्थिक मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद इथं सांगगतलं

यावेळी र्विधानसभा अध्यक्ष र्हारभाऊ बागडे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

तसंच या वर्षा दुष्काळी पारस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी प्रशासनाला सज्ज केलं असून चारा वीज पाणी आर्गण इतर सव आवश्यक गोष्टांची सोय करण्यात आलो असल्याचं फडणवीस यांनी सांग्रगतलं

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या स्वत तक्रार्राची सुनावणी घेतील र्माहलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ाठकाणी न्याय मिळावा म्हणून र्माहला आयोग आपल्या दारां हा उपक्रम राज्य र्माहला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर यांच्या पुढाकारानं रार्बावण्यात येत आहे रस्ते अपघातांवर तसंच अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अर्धिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण प्रमश्रा यांनी दिल्या जिल्हाधिकारी कायालयात आयोजित रस्ता स्रक्षा र्सामतीच्या सभेत ते बोलत होते रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी र्वावध माध्यमातून प्रयत्न होणं आवश्यक आहे

जुन्या गीतांचा परत वापर करणं हे स्वाामत्त्व हक्काचं उल्लंघन आहे का यावर मुंबई उच्च न्यायालय विचार करणार आहे

पारंपारक गीतं गेल्या अनेक र्पट्यांपासून अनेक समारंभात गायले वाजवले जात असून त्यांच्यावर कोणतं प्रकाशन प्रसारणाच्या मालकों हक्काचा दावा करु शकत नाही असं न्यायमूर्ता बी पी धर्माधकारां आर्गण न्यायमूर्ता रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे नागपूरच्या पोलीस आय्रक्तालयातर्फे गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याबाबत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं